मुख्यतः कारखानदारी आणि वीज क्षेत्राची खराब कामगिरी तसंच इतर कारणांमुळे ही घसरण झाली

त्यामुळे ही घसरण झाली आहे आयुष्मान भारत योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना आरोग्य विमा पुरवण्यासाठी आधार कार्ड गरजेचं नसल्याचं केंद्र सरकारनं आज स्पष्ट केलं आहे आधारकार्ड असलेल्या आणि नसलेल्या सर्व गरजू लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल असं केंद्रीय आरोग्यमंत्री जे

नङ्डा यांनी सांगितलं

आषाढी वारीसाठी पंढरप्रकडे निघालेल्या संत तुकाराम महाराज तसंच संत ज्ञानेधर महाराजांच्या पालख्या आज अनुक्रमे बारामती आणि लोणंद मुक्कामी पोहोचतील आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी दक्षिण मध्य रेल्वे विशेष गाड्या सोडणार आहे बँकेत खात्यावर पैसे जमा करणा याचं नाव नसल्यानं निर्माण होणा या समस्या आणि पैशाचे गैरव्यवहार रोखण्यासाठी रिझर्व बँकेनं डिमांड ड्राफ्ट चेक आणि पे ऑर्डरवर खरेदीदाराचं नाव असणं सक्तीचं केलं आहे याबाबत बँकेनं काल अधिसूचना जारी केली

बाजार उघडतानाच आशियायी बाजारातले मजबूत कल आणि रुपयाच्या मूल्यात झालेल्या वाढीमुळे गुंतवणूकदारांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून आला

अन्न धान्याचे भाव आटोक्यात आल्यामुळे तसंच डॉलरच्या तुलनेत रुपयाची मागणी वाढल्यामुळे ही वाढ झाली